स्थानिक प्रशासकीय अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्यानं होत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकड्रन स्थानिक प्रशासनानं काही वैद्यकीय सुविधांची मागणी केली असून त्यावरही या बैठकीत चर्चा आणि ठोस निर्णयाची अपेक्षा आहे

असंही कलमाडी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे कोविडचे निदान कमी खर्चात आणि कमी वेळेत करता यावे याकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करत असून या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटीलिजन्स च्या मदतीने एक्स रे सिटी स्कॅन द्वारे कोविडचे निदान करण्याऱ्या दीपटेक मेडिकल इमॅजिंग प्रा

या स्टार्टअप कंपनीसोबत आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जोडले गेले आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या इनक्यूबेशन सेंटरद्वारे आरोग्य सुविधा या विषयात काम करण्यावर भर दिला जात आहे मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या कनेक्टींग ट्स्ट या प्ण्यातील संस्थेतर्फे पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे कोविड संसर्गाच्या काळात या आजाराची भीती सर्वत्र पसरलेली दिसते

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे गेली आहे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बोर्डातर्फे अतिरिक्त वैद्यकीय सेवेचे नियोजन केले आहे तसेच कोविड केअर सेंटरची संख्याही वाढविली आहे असं डॉ बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ रणजित भोसले यांनी आज सांगितलं

लवासा सिटीतही उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे मात्र लवासाच्या संचालकांचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं लवासा सिटीत नव्यानं काहीही केलं जाऊ नये अशी भूमिका तिथल्या रहिवाशांनी घेतली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या वर्षी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाच्यावतीने आज जाहीर करण्यात आला

सह्याद्रीचा घाटमाथा आणि कोंकण किनारपट्रीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू महिन्यात पावसाने ओढ दिली असून त्यामुळं धरणाच्या पाणी साठयावर विपरीत परिणाम झाला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत